विधानसभा निवडणुका असलेल्या सर्वच राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू

आदिवासी आणि अनुसूचित जातीतील लोकांच्या विकासाशिवाय देशाचा विकास नाही राष्ट्रपतींचं प्रतिपादन

भाजपा विधानसभा भारतीय जनता पार्टीनं आज विविध राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली

बाबुल सुप्रियो टॉलीगंज इथून लॉकेट चटर्जी चुनचुरा मतदारसंघातून तर स्वपन दासगुप्ता तारकेश्वर मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत

मेट्रोमॅन अशी ओळख असलेले ई श्रीधरन पलक्कड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत केरळचे भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष के राजशेखरन नेमोम मतदारसंघातून तर माजी केंद्रीय मंत्री के जे अल्फोन्स कांजीरापल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत सध्याचे प्रदेशाध्यक्ष के सुरेन्द्रन दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत अशी माहिती भाजपाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली

इथले पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर एल मुरुगन धारापुरम मतदारसंघातून तर पक्षाचे ज्येष्ठ नेते एच राजा कराईक्कुडी इथून आपलं नशीब अजमावणार आहेत नुकताच राजकारणात प्रवेश करणारी अभिनेत्री खुशबू थाउजंड लाइट्समधून निवडणूक लढवणार आहेत दरम्यान तामिळनाडूमध्ये आता प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे

चंद्रमोहन पटवारी यांना पुन्हा एकदा धरमपुर मतदार संघातून नशीब अजमावण्याची संधी मिळाली आहे

ज्येष्ठ नेते फणी भूषण चौधरी बोंगीगाव मधून गायिका कल्पना पटवारी सरुखेत्री मधून तर रामेंद्र नारायण कलिता पश्चिम गुवाहाटी मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत

बंगाल प्रचार पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठीच्या राजकीय पक्षांच्या प्रचाराला वेग आला असून राज्यात विविध पक्षांचे दिग्गज नेते प्रचार सभा प्रचार फेऱ्या काढत आहेत भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज संध्याकाळी पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील खरगपूर इथं रोड शो केला त्यासाठी इथं प्रचंड गर्दी झाली होती तर वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी पुरुलियासह पूर्व आणि पश्चिम मिदनापूर जिल्ह्यांमध्ये सभा घेतल्या तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी कोलकाता इथं व्हीलचेअरमधून पदयात्रेत भाग घेतला नंदीग्राममधील घटनेनंतर प्रथमच आज त्यांनी जाहीर कार्यक्रमात भाग घेतला तृणमूल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि इतर महत्त्वाच्या राजकीय पक्षांनी आज कोलकातामधील विविध भागांमध्ये जोरदार प्रचार केला ममता बनर्जी हल्ला निवडणूक निरीक्षक आणि पश्चिम बंगालचे मुख्य सचिव यांनी दिलेल्या अहवालाचा हवाला देत निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक प्रचारादरम्यान हल्ला करण्यात आल्याचा आरोप फेटाळला आहे

अमित शहा आसाममध्ये पुन्हा भाजपाच्या हाती सत्ता आल्यास पाच वर्षांत आसामचा पुराचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवू अशी ग्वाही भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मार्घेरिता इथं आयोजित प्रचार सभेत दिलं विकासासाठी भाजपाला पाठिंबा द्या असं आवाहनही त्यांनी जनतेला केलं मोदी सरकारच्या विकास कामांमुळं सर्वसामान्य नागरिकांचं जीवनमान उंचावलं आहे असं प्रतिपादन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गोहपूर इथं एका सभेत सांगितलं बिस्वनाथ इथं झालेल्या सभेतही राजनाथ सिंह यांनी आसामच्या विकासाची ग्वाही देत भाजपाला मतदान करण्याचं आवाहन केलं

आसाममध्ये भाजपानं विकासाची गंगा आणली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत सोनोवाल यांच्या सरकारमधील कोणत्याही मंत्र्यावर कसलेही आरोप आक्षेप नाहीत असंही त्यांनी सांगितलं दरम्यान कॉंग्रेसच्या वतीनं आयोजित प्रचार मोहिमेत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिब्रुगड इथं तर आणि कॉंग्रेस समितीचे आसाममधील महासचिव जितेंद्र सिंग यांनी गुवाहाटी इथल्या सभांमध्ये भाजपवर कडाडून टीका केली

भाजपा सरकार तरुणांना रोजगार देण्यास तसंच पूर आणि जमिनीची धूप होण्यासारखे गंभीर प्रश्न सोडवण्यातही अकार्यक्षम ठरलं आहे असंही कॉग्रेसनं म्हटलं आहे विजयवाडा निवडणक आंध्र प्रदेशमधील स्थानिक महापालिकांच्या निवडणुकांमध्ये जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर कॉंग्रेस पक्षानं तेलगू देसम पार्टीच्या विरोधात जोरदार आघाडी घेतली आहे गुंटूर आणि तिरुपती नगरपालिकांवर वायएसआर कॉंग्रेसनं विजय मिळवला असून अनेक ठिकाणी आघाडी घेतली आहे

गुंटूर विजयवाडा आणि विशाखापट्टणम या तीन महत्त्वाच्या महापालिकांच्या निकालाकडं सर्वांचं लक्ष आहे

उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात वनवासी संमेलनात ते बोलत होते यावेळी सेवा कुंज आश्रमाच्या नवीन इमारतीचं उद्घाटनही राष्ट्रपतींच्या हस्ते झालं भगवान रामचंद्रानी वनवासी समुदायाची मदत घेऊनच विजय मिळवला होता तसंच आज देशाला विकास पथावर नेण्यासाठी सर्वसमावेशक विकास आवश्यक असल्याचं कोविंद म्हणाले आदिवासी आणि वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या संस्थांची प्रशंसा करत या संस्था एखाद्या मंदिराप्रमाणे आहेत असं राष्ट्रपती म्हणाले आदिवासी कला आणि संस्कृतीला मोठी परंपरा असून त्यांच्या कलेला प्रोत्साहन दिलं तर देश परदेशात आपल्या कलांचं सादरीकरण ते करू शकतात या कार्यक्रमाला अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष रामचंद्र खराडी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते सोनभद्रमध्ये वैद्यकीय महाविद्यालय उभारणार असल्याची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी यावेळी केली पंतप्रधान क्वाड अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन जपानचे पंतप्रधान योशिहीदे सुगा यांच्यासह आपणही हिंद प्रशांत महासागर क्षेत्राबाबतची भूमिका एका अमेरिकन दैनिकात स्पष्ट केली असल्याच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं हिंद प्रशांत महासागर मुक्त सुरक्षित सर्वसमावेशक आणि समृद्ध असावं यावर क्वाड संघटना प्रयत्न करत असल्याचं त्यांनी आज ट्विटर संदेशात म्हटलं आहे आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार आणि आधारभूत तत्वांचं पालन या क्षेत्रात व्हावं यासाठी क्वाड संघटनेतील नेते आग्रही असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे पर्यावरण संरक्षणासाठी पॅरीस कराराची कठोर अंमलबजावणी व्हावी यासाठीही सर्व देशांनी एकत्रित काम करण्यास संमती दिली असल्याचंही मोदी यांनी म्हटलं आहे कोरोनावरील लसीचं उत्पादन भारतात मोठ्या प्रमाणात आणि जलद गतीनं व्हावं यासाठी या नेत्यांनी सहकार्याची भूमिका घेतली असल्याचं मोदी यांनी स्पष्ट केलं आहे परीक्षा पे चर्चा पंतप्रधानांच्या परीक्षा पे चर्चा या संवादात्मक शैक्षणिक कार्यक्रमात नावनोंदणी करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे या कार्यक्रम मालिकेतला हा चौथा कार्यक्रम द्रदृश्य प्रणालीद्वारे घेतला जाणार आहे इनोवेटइंडिया डॉट मायजीओवी डॉट इन या संकेतस्थळावर विद्यार्थी नोंदणी करू शकतील परीक्षा पे चर्चा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या एक्झाम वॉरियर्स या चळवळीचा एक भाग आहे विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या पूर्वी तणावमुक्त वातावरण निर्मिती करणं हा त्यामागचा हेतू आहे अनेक लोकांच्या मागणीनंतर यंदा या कार्यक्रमात विद्यार्थ्यांबरोबर पालक आणि शिक्षकही सहभागी होऊ शकणार आहेत या निमित इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे यातील प्रत्येक विजेत्याला एक प्रशस्तीपत्रक दिले जाईल निवडक विजेत्यांना थेट पंतप्रधानांबरोबर चर्चेची संधी मिळणार आहे या विशेष विजेत्यांना पंतप्रधानांसोबतचं त्यांची स्वाक्षरी असलेलं छायाचित्र डिजिटल स्मरणिका म्हणून दिलं जाणार आहे

पर्यटन रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पर्यटक वाहन चालकांसाठी नवीन योजना जाहीर केली आहे कोणत्याही पर्यटन व्यावसायिकाला आता संपूर्ण भारतात पर्यटनाच्या अधिकारासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करुन परवानगी घेता येणार आहे

सध्या असलेल्या सर्व परवानगी त्यांच्या वैधतेपर्यंत कायम राहणार आहेत या नव्या नियमांमुळे संपूर्ण देशात पर्यटनाला चालना मिळणार आहे

विशेष तपास यंत्रणेच्या कार्यालयात काल सकाळी वाझे यांचा जबाब नोंदवण्यात आला

जे रुग्णालयात नेण्यात आलं होतं अशी माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या प्रवक्त्यानं दिली आहे

भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्र रक्षणाचा निर्णय घेतला आहे या आधी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताचा इंग्लंडन पराभव केला आगामी वीस षटकांच्या आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघातील खेळाडूंच्या निवडीसाठी ही मालिका महत्त्वाची आहे